कमडाची मागणी खेळाडू न पाठवण्याचा निर्णय कोरोना संसर्गाचा प्रादर्भाव रोखण्याच्या दृष्टीनं बंदीचे आदेश लागू केलेल्या राज्यांनी त्याची कठोर अंमलबजावणी करावी असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत बंदीच्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांच्य़ा विरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे अजूनही कित्येक नागरिक हे आदेश गांभीर्यानं घेत नसल्याबद्दल प्रधानमंत्री नरेद्र मोदी यांनी नाराजी व्यक्त केली आहे जनतेनं सूचनाचं गांभीर्य ओळखून आपला आणि आपल्या कुटुंबियांचा बचाव करावा असं आवाहन त्यांनी केलं आहे

त्यामध्ये मुंबईसह दिल्ली कोलकाता जम्मू काश्मीर आणि इतर शहरांचा समावेश आहे

देशात ज्या राज्यांमध्ये आणि जिल्ह्यामध्ये संपूर्णपणे बंद पाळला जात आहे तिथल्या नागरिकांनी सूचनांचं पालन करावं आणि घराबाहेर पडू नये अशी सूचना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे या काळात आत्मसंतूष्ट न राहता सामाजिक जाणीव जपावी असा संदेश त्यांनी दिला आहे कोरोना विषाणू संसर्गाच्या लढ्यात अविरत सेवा देणां ्या प्रति देशातल्या जनतेनं एकत्रितपणे कृतजता व्यक्त केल्या बद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांचे आभार मानले आहेत ही कृतज्ञता भावना म्हणजे एका मोठ्या लढ्याची स्रुवात आहे यातूनच प्रेरणा घेऊन येणारा काही काळ आपण सर्वजण घरात राहून सामाजिक अंतर जपण्यासाठी आवश्यक संयम बाळग्र्या असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे जनता कर्फ्य्यंची मुदत संपली असली तरी आणखी काही काळ स्वयंशिस्त पाळणं आवश्यक आहे असं ते म्हणाले येणारा काळ आव्हानात्मक असल्यानं प्रत्येकानं जबाबदारीतं भान राखून या संकटावर मात करायला हवं प्रत्येक नागरिकानं केंद्र आणि राज्यसरकारच्या सूचनांचं काटेकोर पालन करायला हवं असं त्यांनी सांगितलं

सध्यातरी या आजारानं सामुदायिक स्तरावरच्या संसर्गाचं स्वरुप धारण केलेलं नसल्याचंही टोपे यांनी स्पष्ट केलं कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मीच आहे माझा रक्षक या तत्वाचा अंगिकार करावा आणि परिस्थितीला गांभीर्यानं घेत नागरिकांनी घरीच राहावं असं आवाहन महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केलं आपणही याप्ढे पत्रकारांसमोर बोलण्याऐवजी फेसब्क लाईव्ह सारख्या माध्यमातूनच माहिती देणार असल्याचं त्यांनी सांगितलं कालची जनता संचारबंदी संपल्यानंतर आज सकाळी मुंबईत असंख्य नागरिक वाहनं घेऊन बाहेर पडल्याची दखल घेतली असून यासंदर्भात मुंबईच्या पोलीस आय्क्तांसोबत बोलणं केलं असल्याचं त्यांनी सांगितलं

लहान मुलं आणि वयोवदधांची विशेष काळजी घ्यावी मध्मेह रक्तदाब हृदयविकार असे आजार आधीपासून असल्यानं ज्यांची रोगप्रतिकार क्षमता कमी झाली आहे त्यांनी अजिबात बाहेर पडू नये असं आवाहन त्यांनी केलं

या पार्श्वभूमीवर रक्तपेढ्यांनी स्रक्षित पद्धतीनं मर्यादित स्वरुपाच्या आणि सामाजिक स्तरावर व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर राखलं जाईल अशा पद्धतीनं रक्तदान शिबीरांचं आयोजन करावं असं आवाहन त्यांनी केलं

केंद्र सरकार लवकरच चाचण्यांसाठी खाजगी प्रयोगशाळांना मान्यता देण्याबाबतचा निर्णय जाहीर करेल असंही त्यांनी सांगितलं कोरोनाविरुदधचा लढा गंभीरपणे घ्या स्वतःच्या आणि द्दसऱ्यांच्या आरोग्याशी खेळू नका असं कळकळीचं आवाहन म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे

रस्त्यांवर वाहने आणून गर्दी करून कायदा मोडू नका असं आवाहन मुख्यमंत्र्यानी केलं आहे

कोरोना विषाणू संसर्गाला दूर ठेवण्यासाठी नागरिकांनी डिजिटल व्यवहारांचा जास्तीत जास्त वापर करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे या काळामध्ये एकमेकांमध्ये ससामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टीनं डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित असल्याचं त्यांनी ट्विट त्यांनी केलं आहे नागरिकांनी विविध प्रकारच्या बिलांचा भरणा करण्यासाठी ऑनलाईन माध्यमं वापरावीत असं आर्थिक व्यवहार सचिव देबाशीष पांडा यांनी सांगितलं आहे

कोरोनाची सर्वाधिक लागण झालेल्या व्हान प्रातांत पूर्णपणे बंदी लागू केल्यानंतर सुमारे दोन महिन्यानी तिथल्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे कोरोना प्रादुर्भावामुळे उदयोग धंदयांना फटका बसत असल्याने भारतीय स्टेट बँकेने तातडीने वित्त प्रवठा करण्यासाठी स्विधा उपलब्ध करून दिली आहे

बुडीत जाऊ शकतील अशा उद्योगांचा समावेश होणाऱ्या स्पेशल मेन्शन खात्यांवर ही स्विधा मिळणार नाही देशातल्या शेअर बाजारात आज मोठ्या प्रमाणात झालेल्या घसरणीमुळे लोअर सर्किट लावण्याची वेळ आली होती

देशातल्या शेअर बाजारांच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच महिन्यात दोन वेळा बाजाराला लोअर सर्किट लागले आहेत

रुपयातली धसरणही आज सुरूच होती

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या नियोजित टोकियो ऑलिंपिक क्रीडास्पर्धा प्ढे ढकलाव्यात असं आवाहन कमडानं केलं आहे सुरक्षितेतच्या कारणावरुन या स्पर्धांना आपले खेळाडू न पाठवण्याचा निर्णय कामडाच्या ऑलिंपिक समितीनं घेतला आहे यंदाच्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धा प्ढे ढकलाव्यात या मागणीसाठी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेवर सातत्यानं दबाव येत आहे